कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असल्यानं बहतेक नागरिकांनी सायंकाळी सरत्या वर्षाला निरोप देत मित्रमंडळी आणि स्नेहीजनांसह रात्री घरातच थांबून नवीन वर्षाचं स्वागत केलं राष्टपती रामनाथ कोविंद उपराष्टपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना श्रभेच्छा दिल्या आहेत कोरोना विषाणू संसर्गामुळे मागचं वर्ष संपूर्ण जगाकरता अत्यंत आव्हानात्मक होतं परंतू शाश्वत मानवी मूल्य कोरोना योद्ध्यांचं कार्य सेवाभाव तसंच परस्पर स्नेहभावना यामुळे देशवासियांनी या आव्हानाला धैर्यानं तोंड दिलं असं राज्यपालांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केल उपमुख्यमंत्री अजित पवार ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी नवीन वर्षाच्या श्भेच्छा दिल्या आहेत नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात सुख शांती समद्धी उत्तम आरोग्य आणि समाधान घेऊन येवो संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊन सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो अशा शब्दात त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत ही माहिती दिली यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाची पुरेशी तयारी करण्यास सांगितलं आहे सर्व राज्यांत काही प्रमुख शहरांमध्ये या लसीकरणाची रंगीत तालीम होणार असून यासाठी महाराष्ट्रातल्या पुणे नागपूर नंदरबार आणि जालना या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे

उद्या प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही मात्र लसीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व प्रक्रिया राबवली जाईल

जालना जिल्ह्यात जालना शहरातलं जिल्हा रुग्णालय अंबड इथलं उप जिल्हा रुग्णालय तसंच बदनापूर तालुक्यातल्या शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली दरम्यान राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेनं इतर आजारांच्या रुग्णांच्या सुश्रषेकडेही लक्ष द्यावं असं टोपे यांनी म्हटलं आहे आरोग्य विभागातल्या पदभरतीला गती देण्यासंदर्भात काल द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते सार्वजनिक आरोग्य विभागात पदभरतीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी फिरती शस्त्रक्रिया केंद्रं सुरू करावीत आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी संगणक प्रणाली तयार करावी असे निर्देश टोपे यांनी यावेळी दिले

औरंगाबाद जिल्ह्यात काल पाच जालना जिल्ह्यात काल तीन तर परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल ही माहिती दिली

देशात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सगळ्या पथकर नाक्यांवर तसंच तीन हजारांहून अधिक अन्य ठिकाणी फास्टटॅग विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर एमेझॉन फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलच्या माध्यमातूनही फास्टटॅग खरेदी करता येतील

नवीन वर्षात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घ्यावी यासाठी माझी वसुंधरा डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी ही शपथ घेणाऱ्या व्यक्तीला तत्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जाणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी तीन शहरं तीन नगरपरिषदा तीन नगरपंचायती आणि तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत सर्वोत्तम कामगिरी करणारे एक विभागीय आयुक्त तीन जिल्हाधिकारी तसंच तीन जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बक्षीसं देऊन गौरवण्यात येणार आहे

ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं उतरणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं औरंगाबाद महापालिकेवर काँग्रेसचा महापौर व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं

औरंगाबाद आयुक्तालयाच्या हद्दीत चायनीज नायलॉन मांजा विकता येणार नाही पतंग विक्रेता हा मांजा विक्री करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिले आहेत चायनीज नायलॉन मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

या योजनेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून अधिकाधिक बालकांना पोलिओ लस देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयक्मार फड यांनी दिल्या आहेत

जिल्हा तालुका तसंच गावपातळीवर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमात शिक्षणाचं प्रतिक म्हणून पणतीचं पूजन केलं जाणार आहे महिला शिक्षक तसंच बिकट परिस्थितीतून उच्चशिक्षण घेणाऱ्या मूलींचा यावेळी सत्कार केला जाणार आहे अधिकाधिक महिलांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन चाकणकर यांनी केलं आहे

सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर इथल्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटनवेळी ते काल बोलत होते

आमदार तसंच खासदार विकास निधीसह जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद इतर शासकीय योजना आणि आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे

शहरालगतचे सर्व नाले ओढे यांचं खोलीकरण करून ते स्वच्छ करावेत प्राचीन विहीरी प्नरुज्जीवीत कराव्यात सायकल ट्रॅक तसंच पादचारी मार्ग बांधावेत व्रक्षारोपण करावं तसंच प्रद्षण कमी करण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले

या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

कोविड पार्श्वभूमीवर यावर्षी नांदेडमध्ये येणाऱ्या भाविकांचं प्रमाण कमी आहे गुरुद्वारा मंडळ तसच लंगर साहिब ग्रुद्वाराच्या वतीनं यात्रेकरूंची सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे